परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी आज नवी दिल्ली धें वार्ताहर परिषदेत सांगितलं की पाकिस्तानात बालाकोट थे जैश ए मुहम्मदचा तळ भारतीय हवाई दलानं यशस्वीरीत्या उद्ध्वस्त केला असून पाकिस्तान मात्र हे सत्य नाकारत आहे कर्जबुडव्या नीरव मोदीला हस्तांतरित करण्याची विनंती सरकारनं उलडकडे केली असून त्याला भारतात आणण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न चालू आहेत असं ते म्हणाले

आरोग्यक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था व्यक्ती यांचा यात समावेश असेल

भविष्यातील टचाईची परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वांना मुबलक पिण्याचं पाणी जनावरांसाठी चारा आणि मागेल त्याच्या हाताला काम देणं या त्रिसुत्रीवर आधारित उपाययोजना सर्व संबंधित यंत्रणांनी आतापासूनच तयार कराव्यात विशेषतपिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी आल्याबरोबर त्याची तातडीनं पडताळणी करुन मंजूरी द्यावी असे निर्देश महसुलमंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते

उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबई अग्निशमन दलाच्या टिप्रेटेड कमांड ऍन्ड कंट्रोल सिस्टम रासायनिक हल्ले आणि रासायनिक आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मागवण्यात आलेल्या हस्मिटी वाहनं अशा कामांचा आरंभ भायखळा अग्निशमन दलाच्या मुख्यालयात झाला त्यावेळी ते बोलत होते

त्यानुसार काल जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ कर्करोग निदान रत्ती काढण्यात आली या मोहिमेदरम्यान मौखिक गर्भाशय योनिमुख स्तन यांसारख्या कर्करोगाकरता शिबिर आयोजित करून त्याद्वारे तपासणी करण्यात येत आहे तसंच संशयीत रूग्णांना आजाराची कल्पना देवून पुढील उपचाराकरीता आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरणी वर्णन गोन्साल्विस यांनी आपल्या अटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र सरकारनं नऊ एप्रिल पर्यंत उत्तर द्यावं असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल दिले सरकारी पक्षानं याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढवून घेण्याच्या निर्धारित प्रक्रियेचं पालन केलेलं नाही त्यामुळे आपल्याला केलेली अटक ही बेकायदेशीर आहे असं गोन्साल्विस यांनी याचिकेत म्हटलं आहे गोन्साल्विस सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत एल्गार परिषदेशी नक्षलवाद्यांचा संबंध असल्याच्या आरोपा वरून गोन्साल्विस यांना अटक झाली होती अहमदनगर पुणे रस्त्यावर आज झालेल्या कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत सुपा एमआयडीसी चौकाजवळ हा अपघात झाला नगर पृणे रस्त्यावरील सुपा एमआयडीसीजवळ भरधाव वेगातील मोटारसायकल आणि होंडा कारची समोरासमोर जोरदार धडक झाली या धडकेत दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला या अपघातामुळे अहमदनगर पुणे रस्त्यावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी काल नवी दिल्लीतून व्हिडीओ लिंकद्वारे आठ पदरी द्वारका द्रतगती महामार्ग आणि दिल्ली मुंबई द्रतगती महामार्गाची पायाभरणी केली यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जयपूर रिंग रोडचं उदघाटन केलं